त्यात महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दरही वरच्या पातळीवर असून त्याखालोखाल तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे

महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सिरोसर्वेक्षणाची निरिक्षण नुकतीच जाहीर करण्यात आली

चेंबूर वडाळा आणि दहिसर इथल्या काही भागांमध्ये हे सर्वेक्षण बृहनमुंबई महानगर पालिका नीती आयोग आणि टाटा इन्स्टिट्यूट संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केलं होतं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

कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पुणे शहर आणि परिसरातली कोविड परिस्थिती आणि उपाययोजना या अनुषंगाने काल एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती

स्थानिक प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ते पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं गेल्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सातत्यानं होत आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून स्थानिक प्रशासनानं काही वैद्यकीय सुविधांची मागणी केली असून त्यावरही या बैठकीत चर्चा आणि ठोस निर्णयाची अपेक्षा आहे

तिथं आतापर्यंत दीड लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली

यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे पुढील आदेश असेपर्यंत ही टाळेबंदी लागू असेल असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे सौदी अरेबियामध्ये दरवर्षिप्रमाणे होणारी पाच दिवसांची हज यात्रा आजपासून सुरू होत आहे मात्र जगभरात फैलावलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेसाठी खूपच कमी लोकांनी हजेरी लावली आहे

मात्र कोरोनाच्या पार्बभूमीवर या यात्रेसाठी सुरक्षा आणि आरोग्यविषयक कडक नियम जारी करण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी मार्व महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंडळाच्यावतीने जाहीर करण्यात आला मंडळाच्या अध्यक्षा डॉ शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

कोरोंना संसर्गामुळे यंदा भूगोल आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली कार्य शिक्षण विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली होती या दोन विषयांना इतर विषयातील सरासरी गुण आणि लेखी तोंडी प्रात्यक्षिक याचे सरासरीचे गुण देण्यात आले

तसेच त्या निकालाची प्रिंटआउटही घेता येणार आहे

येडीयुरप्पा यांच्या हस्ते होत आहे

साधारणपण दीडशेहून अधिक आस्थापना यामध्ये कार्यरत होतील

जैवतंत्रज्ञान संबंधित संशोधनावर या ठिकाणी भर देण्यात येईल असंही नारायणन यांनी सांगितलं सरकारच्या स्टार्ट अप मोहिमेचा हा एक भाग असेल असंही ते म्हणाले

या गाड्या बांग्लादेशातील बेनापोल इथं शुक्रवारी पोहोचल्या

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी निर्यातीसाठी भारतीय रेल्वे करत असलेल्या या कार्याचा गौरव केला आहे

यामुळे दोन्ही देशातील व्यापारी संबंध अधिक दृढ होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी देशात नियोजनपद्धतीनं व्याघ्र प्रकल्प राबविल्यावद्दल सरकारचे अभिनंदन केलं आहे

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नायूडू यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे की वाघांच्या बाबतीत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक असून वाघ आणि त्यांच्या परिवारांना वाचविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आयोध्येमध्ये होणाऱ्या रामजन्मूमीचं भूमीपूजनासाठी केवळ एका आठवड्याचा कालावधी राहिला आहे सर्वांचेच लक्ष या पवित्र सोहळ्याकडे लागले आहे

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मुंबई ठाणे रायगड पालघर आणि महाराष्ट्राच्या इतर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईत काल मुसळधार पाऊस पडला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार